पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांना प्लाझ्मा दान स्वीकारण्यासाठीचे परवाने देण्याची सूचना प्ण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला केली आहे सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोरोनामुक्त रुग्णांचे प्लाझ्मा दान अतिशय उपयुक्त ठरणार आहे पण त्यासाठी पुन्हा रुग्णालयात जाण्याची या रुग्णांची मानसिक तयारी नाही

कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ

व्यंकटेशम यांनी केले पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्लाझ्मादाता गौरव कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ

व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते

पुण्यातील बॉम्बे सॅपर्सचे नायब सुभेदार दत्तु भोकनळ कुस्तीपटु राहुल अवारे आणि पॅरा ऑलिंपिक पटु सुयश जाधव यांना आज अर्जुन पुरस्कारने गौरवण्यात आलं तर टेनिसपटु मोनिका बत्रा हिला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आणि टेनिस प्रशिक्षक नंदन बाळ यांना राष्ट्रपती रामनाथ कोर्विद यांच्याद्वारे ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या कौशलाचार्य या राष्ट्रीय पुरस्कारासाठी पुण्यातल्या यशस्वी अँकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेची निवड झाली आहे खासगी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर एप्रेंटीस योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे

पुणे आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या मध्यम सरी बरसल्या त्यामुळे हवेत चांगला गारवा निर्माण झाला आहे उद्याही हवामान असंच ढगाळ राहून पावसाच्या मध्यम सरी अपेक्षित आहेत तर हा होता आजचा पुणे वृत्तांत